केंद्र सरकार आणि कृषी संघटनांमध्ये या कायद्यांवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयानं एक समिती स्थापन केली आहे

कृषी कायद्यासंदर्भात निर्माण झालेली कोंडी फोडण्यास खरोखर उत्सुक असलेले लोक या समितीसमोर नक्कीच उपस्थित होतील असं सरन्यायाधीश म्हणाले ही समिती कोणताही निर्णय देणार नाही कोणालाही दंड करणार नाही फक्त आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करेल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं

आरोग्य मंत्रालय तसंच नीती आयोगाकडून काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लसींचं संशोधन आणि उत्पादन देशातच झाल्यामुळे दोन्ही लसींची किंमत कमी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

देशात अन्य चार कंपन्यांच्या लस लवकरच तयार होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली सर्व कोविड योद्धे पहिल्या फळीतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन लस घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याचं पंतप्रधानांनी यापूर्वीच सांगितलं आहे

आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदिप व्यास यांनी ही माहिती दिली

परभणी जिल्ह्यात लसीकरण तयारी पूर्ण झाली असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितलं ते म्हणाले लसीकरण केंद्र कोविडसाठीचे सुसज्ज तयार करण्यात आलेली आहे तर त्यासाठी आपण व्हॅक्सिनेशन व इतर लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग यांचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं असून त्यांना अगोदरच्या दिवशी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे

त्यामुळे मी सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी वेळेवर येऊन आपले लसीकरण करुन घेण्यात यावे

औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाची मोहिम प्रशासन आणि सर्व डॉक्टरांच्या समन्वयानं यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद इथं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर बीड उस्मानाबाद जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोविड चाचणी करून घेण्याचं आवाहन खासदार गावीत यांनी केलं आहे

या दोन्ही ठिकाणच्या प्रभावित जागेपासून एक किलोमीटर परिघातल्या सर्व कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधकारी पृथ्वीराज बी पी यांनी दिले आहेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासन तसंच पशू संवर्धन विभागाला सतर्क करून सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत नागरीकांनीही पशूसंवर्धन विभागाकडून जारी सूचनांचं पालन करावं कुक्कटपालन व्यावसायिकांनीही खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असं पालकमंत्री देशमुख यांनी म्हटलं आहे

जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ

रत्नपारखी यांनी केलं आहे

लोणे यांनी केलं आहे पक्षीमांस अंडी विक्रीच्या दुकानांचा परिसर स्वच्छ तसंच निर्जंतूक ठेवण्याबरोबरच शहरातल्या मांस विक्रेत्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत या सर्व सूचनांचं पालन न केल्यास कारवाईची सूचना महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिल्या आहेत दरम्यान परभणी इथं हायसिक्युरिटी एनिमल डिसीज लॅबच्या उभारणीस मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ तसंच विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ब्लडाणा जिल्ह्यात जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा इथं जिजाऊंच्या स्मारकाला विविध संस्था संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं मराठवाड्यात औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड तसंच उस्मानाबाद इथं जिजाऊ माँ साहेब तसंच स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहण्यात आली या निमित्तानं विविध संस्था संघटनांच्या वतीनं मराठवाड्यात अभिवादन सभा व्याख्यानं रक्तदान शिबीरासह अनेक उपक्रम घेण्यात आले औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव करण्यात आला

भारतीय प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ आणि अतुलनीय कामगिरी केलेले व्ही रामचंद्रन यांच्या स्मृती प्रित्यर्थ बंगळुरू इथल्या जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशीप अँड डेमोक्रसी या संस्थेतर्फे हा प्रस्कार देण्यात येतो

नितीन राऊत यांनी दिली आहे काल मुंबईत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्य सरकारकड्रन भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात यासाठी पुढील पावलं उचलली जातील असंही डॉ राऊत यांनी सांगितलं

जिल्ह्यात मागील वर्षी सहाशे छप्पन कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक विमा मिळाला आहे पीक विम्याच्या संरक्षणामुळे आपण सावरलो अशी प्रतिक्रिया लाभार्थी शेतकऱ्यांनी दिली

आणि अडचणीच्या काळात पैसे मिळाल्यामुळे माझी बरीचशी कामे निभावली

यासंदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे

कॅशलेस पेमेंट्ससाठी स्मार्ट कार्ड वाहन ट्रॅकिंग सिस्टम प्रवासांना सवलतीच्या दरात प्रवास अशा अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक बसथांबे उभारल्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी बस ची या स्पर्धेत निवड झाली आहे